मराठवाड्यात हिंगोली नांदेड लातूर परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला हिंगोली जिलह्यात आखाडा बाळापूर वसमत हयातनगर वारंगा फाटा आणि नांदापूर परिसरात नांदेड जिल्ह्यात माहूर वाई नांदेड या भागात हा अवकाळी पाऊस पडला माहर तालुक्यात काल पहाटे गारांचा पाऊस झाला परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला उस्मानाबाद जिल्ह्यातही काल पहाटे काही भागात गारपीट झाली औरंगाबाद जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या या पावसामुळे रब्बीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून उभ्या पिकांवर रोगराई पसरायला सुरुवात झाली आहे विदर्भातही नागपूर वाशिम अमरावती जिल्ह्यात काल पहाटे गारपीट आणि काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे तूर आणि कपाशी तसंच रब्बी पिकांच्या गहू हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बोर पेरू डाळींब आंबा या फळबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे

इंटरनेटच्या माध्यमातून महिलांवरचे ग्न्हे रोखण्यासाठी सायबर सेफ वुमन मोहीम राज्यभरात सुरू करण्यात आली असून याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला हा संदेश दिला सायबर गुन्ह्यांचं वाढणारं प्रमाण चिंताजनक असून त्याहीपेक्षा या गुन्ह्यांचं वारंवार बदलणारं स्वरूप जास्त गंभीर असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान सायबर सेफ व्मन मोहीमेअंतर्गत आज राज्यभरात जनजागृती मोहिम राबवली जाणार आहे यामध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी व्याख्यानं कार्यशाळा आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत

नांदेडच्या सचखंड गुरुद्वारासह ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये या निमित्तानं झालेल्या शबद कीर्तन गुरुग्रंथ पठण लंगर वाटप आदी कार्यक्रमांत शीख बांधव भक्तीभावानं सहभागी झाले यानिमित्त नांदेड इथं राष्ट्रीय स्तरावर गोल्डन हॉकी स्पर्धा घेण्यात आली औरंगाबाद इथं यानिमित्त धावणी मोहल्ला इथल्या ग्रुद्वार्यातून नगर किर्तन काढण्यात आलं यात शीख बांधव मोठ्या संख्येन सहभागी झाले होते बिहारमध्ये पाटणासाहेब या ग्रु गोविंदसिंह यांच्या जन्मस्थानी झालेल्या कार्यक्रमांमध्ये जगभरातून आलेले हजारो शीख बांधव सहभागी झाले

काल झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे गणाजी बेले यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनिष आखरे यांची निवड झाली आहे नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सयाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तारुढ भाजपप्रणित आघाडीला पराभवाचा धक्का देत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बजरंग पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या प्राजक्ता कोरे तर उपाध्यक्षपदी शिवाजी डोंगरे विजयी झाले या निवडणुकीत शिवसेना रयत विकास आघाडी आणि घोरपडे गटानं भाजपला साथ दिली

या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून नांदेडचे अपर जिल्हाधिकारी ख्रशालसिंह परदेशी यांची निय्क्ती करण्यात आली आहे औरंगाबाद जिल्हा परीषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदांची आज निवडणूक होत आहे

सभेला उपस्थित न राहिलेल्या सहा सदस्यांना अपात्र ठरवल्याच्या विरोधात या सदस्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे त्यावर काल हा निर्णय दिला पाच अपात्र सदस्यांना मतदानाचा अधिकार बहाल न करण्याचा निर्णय न्यायालयानं कायम ठेवला आहे

काल सकाळी स्मारक परिसराची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

सावंत यांना मंत्रिपद मिळावं यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनधरणी करणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे यावेळी जिल्हाप्रमुख गौतम लटके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेतलं कर्जखात आणि बचतखातं आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न करावं असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलं आहे

प्लास्टिाक वापरणाऱ्या भक्तांची देखील चौकशी केली जात असून दंड वसूल करण्यात येत आहे

पंजाबमधल्या भटिंडा इथं कार्यरत असताना दाट धुक्यामुळे दुचाकीला अपघात झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता

बसस्थानक परिसरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेराव घालून धक्काब्की केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली

ही कापूस खरेदी मार्चपर्यंत सुरू राहणार असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापूस खरेदीत वाढ झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवल आहे

काराग्रहाच्या शिक्षण विभागात अनेक कैदी टिळक मुक्त विद्यापीठ इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत कैद्यांच्या भावी जीवनासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शिक्षणाचा लाभ होत असल्याचं कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी सांगितलं

त्रिपाठी यांच्या निधनामुळे लोकशाहीचा पुरस्कर्ता असलेला उत्तम संसदपटू आपण गमावला अशी भावना कोश्यारी यांनी व्यक्त केली त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांनीही दुख व्यक्त केलं त्रिपाठी यांचं काल सकाळी दिल्ली इथं दीर्घ आजारानं निधन झालं ते सद्रसष्ठ वर्षांचे होते अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांच्या पार्थिव देहावर काल अहमदनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार खासदार सुजय विखे आमदार सुधीर तांबे आमदार संग्राम जगताप यांच्यासह अनेकांनी वाघ यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली